बिहार मधल्या म्जफ्फरपूर इथल्या बालिका गृहातल्या अत्याचार प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं पीडित मुलींची द्रष्यफीत किंवा छायाचित्र प्रसिद्ध केलं जावू नये असं निक्षून सांगितलं आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं बिहार सरकार आणि केंद्र सरकारला नोटीसही बजावली आहे

संसद परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते राष्ट्रहित आणि सामाजिक न्यायासाठी विरोधकांनी या महत्त्वाच्या विधेयकाला सहकार्य करावं असं ते म्हणाले

सभापती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांचं प्रशासकीय कौशल्य आणि वक्तृत्व ग्णांचं कौत्क केलं हा प्रस्कार मिळवणाऱ्या लोकसभेतल्या सदस्यांचंही नायडू यांनी अभिनंदन केलं

कोणताही भेदभाव न करता समाजातल्या सर्वांना मोफत अन्न देणाऱ्या धार्मिक आणि धर्मादाय संस्थांवरचा आर्थिक बोजा कमी करण्याच्या उद्देशानं ही योजना तयार केली आहे

गेल्या आठ ते दहा वर्षात समाज माध्यमांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र त्याचा योग्य वापर करण्याचं तंत्र अद्याप विकसित झालं नसल्याचं त्यांनी नमूद केलं यासंदर्भात काल औरंगाबाद नांदेड हिंगोली वाशिम इथंही कार्यशाळा घेण्यात आल्या

ऑफलाइन अर्जाची संख्या अजून निश्चित झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या कार्यक्रमात लोकसहभाग वाढवण्यासाठी हरित सेनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या नोंदणी मोहिमेतही जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे

देऊळगाव राजा ताल्क्यातल्या अंचरवाडी फाट्यानजीक बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला दुसऱ्या घटनेत सिंदखेडराजा जालना रस्त्यावर खासगी बस आणि द्रचाकीमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तिसरा अपघात मेहकर नजीक परतापूर इथं झाला कारनं दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला

या अहवालाची तपासणी करून जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे यासंदर्भात जारी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे

सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांच्यासह सहा भारतीय खेळाडू आज खेळणार आहेत माहिला एकेरीत सिंधू दक्षिण कोरियाच्या सूंग जी हून हिच्या विरुद्ध खेळेल तर सायना नेहवाल थाई रचनोक इंटानोन हिच्या विरुद्ध खेळेल प्रुष एकेरीत श्रीकांतचा सामना मलेशियाच्या ल्यू डॅरेन याच्याशी तर साई प्रणितचा सामना डेन्मार्कच्या हंस क्रिस्तिअनशी होणार आहे मिश्र दुहेरीत आश्विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज मेलेशियाच्या शेवॉन लाई आणि गोह सून हुआन यांच्या विरुद्ध खेळणार आहेत